राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला तज्ज्ञ संचालकांची निय्क्ती करण्यासाठी केलेली तरतूदही कायद्यातून वगळण्याचा निर्णयही या बैठकीत झाला त्यासाठी अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवायला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली लोकसभा आणि विधानसभेत अन्सूचित जाती तसंच अन्सूचित जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातलं पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण होणार असून दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचं अभिभाषण पटलावर ठेवलं जाईल

राज्याला औदयोगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उदयोग क्षेत्रातील प्रम्ख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीनं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज प्रम्ख उद्योगपतींसोबत बैठक घेतली राज्य सरकार आणि सीआयआय यांच्या वतीनं सहयाद्री शासकीय अतिथीग़हात आयोजित बैठकिला उदयोगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रतन टाटा म्केश अंबानी आनंद महिंद्रा आदि गोदरेज बाबा कल्याणी उदय कोटक दीपक पारेख गौतम सिंघानिया बाबा कल्याणी यांसारखे नामवंत उद्योगपती उपस्थित होते यावेळी म्ख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाबाबतची आपली भूमिका उदयोगपतींसमोर मांडली

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई उत्तमराव विटेकर तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड झाली महाविकास आघाडी पॅटर्न यावेळी राबवण्यात आला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर यांचे नाव पहिल्यापासून चर्चेत होते मात्र उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला होता परंत् अखेर आमदार बाबाजानी दूर्राणी यांनी पृढाकार घेऊन दोन्हीही पदे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ताब्यात घेतली कृषीविषयक योजना प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवणार असल्याची ग्वाही कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी दिली भूसे यांनी आज कृषीमंत्री पदाचा कार्यभार मंत्रालयात स्वीकारला यावेळी विभागाचा आढावा त्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते कृषी आय्क्त विभागप्रम्ख संचालक आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषीमंत्र्यांनी त्यांचं व्हिजन यावेळी स्पष्ट केलं

राज्यातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत वार्ताहर परिषदेत दिली मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सामंत आज प्रथमच रत्नागिरीत आले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली जालना जिल्ह्यात आजपासून महा रेशीम अभियानाला सुरुवात झाली उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी अभियानाच्या प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची सुरुवात केली

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कमार अरोरा यांनी या चौघांना फाशी देण्याचं अधिकत फर्मान आज जारी केलं

मुकेश विनय शर्मा अक्षय सिंह पवन ग्प्ता या चौघांना फाशी दिली जाणार आहे लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला

हा अंतिम सामना बघण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते शरद पवार यांच्या हस्ते सदगिरला मनाची गदा देण्यात आली स्धारित नागरिकत्व कायदयाच्या समर्थनार्थ आज परभणीत भाजपानं रॅली काढली गंगाखेड शहरात काढण्यात आलेल्या या रॅलीत नागरिक आणि व्यापारी सहभागी झाले होते या रॅलीनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं गंगाखेड विधानसभा भाजपाचे अध्यक्ष रामप्रभ् मुंडे यांनी यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं राज्यातील नागप्र अकोला वाशिम धुळे नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झालं सकाळी थंडीम्ळे मतदानाला समिश्र प्रतिसाद होता त्यानंतर मतदानात वाढ झाली उदया या निवडण्कीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत ताल्क्यातील गणेशप्र इथं विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा आज जागीच मृत्यू झाला हे दोघेजण मंगल कार्यालयामध्ये मंडप सजावटीचं काम करत होते यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला

संशोधन परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाला वार्षिक आढावा बैठकीत प्रस्कार प्राप्त झाला आहे प्रकल्पाचे प्रम्ख समन्वयक डॉ पंडित खर्डे यांनी या बैठकीत सादर केलेल्या अहवालासाठी सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारानं गौरवण्यात आलं

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपलं नाव असल्यास त्वरीत आवश्यक ती माहिती सादर करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी एम

प्रदिप चंद्रन यांनी केलं आहे शेअर बाजारात काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आज सावरला

इराण आणि अमेरिके दरम्यानच्या तणावाचा परिणाम होऊन काल निर्देशांकात घसरण झाली होती मात्र आज उभय देशांनी आज सयंमी भूमिका घेतल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या याचा सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारावर झाला येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोकणात मात्र हवामान कोरडं राहिल

आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागासाठी हंगामी वृतनिवेदक आणि भाषांतरकार तसंच हंगामी वार्ताहर या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे प्णे आकाशवाणीच्या वृत्तविभागासाठी हंगामी संपादक तथा वार्ताहर तसंच वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार या पदासाठीही अर्ज मागवण्यात येत आहेत यासंदर्भातल्या पात्रतेच्या अटी आणि अर्जाच्या प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

न्यूज ऑन एअर स्लॅश मराठी डॉट